दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला आहे

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा काल शेवटचा दिवस होता

दाखल झालेल्या अर्जांची छाननी उद्या होईल सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा जोर आता वाढला आहे

या टप्प्यातल्या निवडणूक प्रचारासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकात बागलकोट आणि चिक्कोडी ध्वं सभा घेतल्या गेल्या पाच वर्षात आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केलं असून पुन्हा सत्ता मिळाली तर पुढंही हे काम करत राहू असं त्यांनी यावेळी सांगितलं काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधे वंथली धिं प्रचारसभा घेतली आपल्या पक्षाची न्याय योजना अर्थव्यवस्थेला कसलाही धोका निर्माण करणार नाही उलट वाढीसाठी पूरक ठरेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं काँप्रेसच्या चौकीदार चोर है या जाहिरातीवर मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बंदी आणली असून या जाहीरातीचं प्रसारण थांबवण्याचे आदेश दिले आहेत सहमुख्य निवडणूक अधिकारी राजेश कौल यांनी सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना हा आदेश दिला असून या जाहिरातीचं माध्यम प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे या जाहिरातीवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली आहे मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपानं ही जाहिरात अपमानास्पद आणि आक्षेपाई असल्याची तक्रार दाखल केली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर बंदी घालण्यासंदर्भातील आपला अहवाल आज निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाला सोपवणार आहे निवडणूक आयोग आपला अहवाल सिल बंद पाकीटातून सर्वोच्च न्यायालयाकडे सादर करेल असं वरीष्ठ उपनिवडणूक आयुक उमेश सिन्हा यांनी नवी दिल्लीत सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं गेल्या सोमवारी निवडणुक आयोगाला हा चित्रपट पाहून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात येत्या सोमवारी यावर सुनावणी करेल असं मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना यांच्या पीठानं स्पष्ट केलं आहे पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जीवनावर आधारित बाधिनी या चित्रपटासंदर्भात निवडणूक आयोगानं अहवाल मागवला आहे

भाजपानं या चित्रपटाचं परीक्षण करण्याची मागणीही केली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली बेल्या तालकटोरा स्टेडिअमवर व्यापा यांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात व्यापाऱ्यांच्या हितासाठी भाजपानं घेतलेल्या विविध निर्णयांबद्दल आभार मानण्यासाठी व्यापाऱ्यांनी हे मेळावा आयोजित केला आहे

मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या व्यक्तीचं मानसिक आजारपण दोषी ठरल्यानंतर निर्माण झालं असेल तर त्या व्यक्तीला अपिलीय न्यायालयाकडून मृत्युदंडाच्या शिक्षेपासून दिलासा मिळू शकतो असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या पीठानं हा निर्णय दिला आहे अशा प्रकारच्या आजाराचं मूल्यमापन चांगल्या डॉक्टरांच्या पथकाकडून झालं पाहिजे असं न्यायालयानं सांगितलं दोषी व्यक्तीला झालेल्या आजाराच्या प्रकारावरच्या उपचारांमधले ते तज्ञ असले पाहिजेत असं न्यायालयानं स्पष्ट केलं

जम्मू कश्मीरमधे नियंत्रण रेषेवरच्या व्यापारी मार्गांचा गैरवापर होत असल्यानं सरकारनं हा व्यापार आजपासून थांबवला आहे केंद्रिय नियंत्रण रेषेपलीकडून व्यापारी मार्गाचा वापर पाकिस्तानस्थित कंटकांकडून बेकायदेशीर शस्त्रं अंमली पदार्थ आणि बनावट चलनी नोटा भारतात पाठवण्यासाठी होत असल्याचे अहवाल मिळाल्यानंतर सरकारनं हा व्यापार स्थगित ठेवायचा निर्णय घेतला गृह मंत्रालयानं याबाबत आदेश जारी केला आहे जम्मू कश्मीरमधल्या नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूच्या लोकांना दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंची देवाण घेवाण करता यावं यासाठी ही व्यापार सुविधा आहे हा व्यापार निःशुल्क आणि वस्तुविनिमय पद्धतीनं होतो याचा गैरफायदा मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे उत्तर कोरियाशी आणिवक निशस्त्रीकरणाची चर्चा बाजूला ठेवून तिर मुद्दयांबाबत चर्चा करायची तयारी असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे उत्तर कोरियानं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉंपिओ यांना आण्विक निरस्तीकरणाच्या चर्चेतून वगळण्याची मागणी केली होती या मागणीची अमेरिकेला जाणीव असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं मात्र त्यावर थेट भाष्यं करायच त्यांनी टाळलं उत्तर कोरियानं दिशा निर्देशानुसार मारा करणाऱ्या एका नव्या प्रकारच्या क्षेपणास्वाची चाचणी केल्यानंतर ही मागणी केली आहे वाटाघाटी करताना पाँपिओउत्तर कोरियाच्या गरजांना चुकीच्या पद्धतीनं मांडत असल्याचा आरोप उत्तर कोरियानं केला आहे गुडफ्रायडे निमित्त जगभरातील चर्चमधे खिस्ती बांधव आज प्रार्थनासभांमधे सहभागी होत आहेत आजच्याच दिवशी येशू खिस्तांना सुळावर चढवण्यात आलं असं मानलं जातं गोव्यातील सर्व प्रमुख चर्चमधे विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतही विविध चर्चमधे सामुहिक प्रार्थनासभांमधे ख्रिस्ती बांधव मोठया संख्येनं सहभागी झाले आहेत

आज त्याचा सामना रशियाच्या दहाव्या मानांकित दानिल मेद्रेदेवशी होणार आहे

आज त्याचा सामना अर्जेंटिनाच्या ग्विडा पेलाशी होणार आहे लुधीयाना कें संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत आज पंजाब आणि गोवा यांच्यात उपान्त्यफेरीतील सामना रंगणार आहे